गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालच्या एका उच्चस्तरीय समितीनं हा निधी देण्यास मंजुरी दिली महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश कर्नाटक ग्जरात आणि पुदुच्चेरीसाठीही मदत निधीची घोषणा काल करण्यात आली

दुष्काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभं असून प्रसंगी राज्याच्या निधीतून मदत केली जाईल अशी ग्वाहीही पाटील यांनी दिली केंद्राच्या निकषात न बसणाऱ्या दष्काळग्रस्त मंडळं आणि गावांना शासनाच्या निधीतून मदत केली जाणार असून त्याचा प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू असल्याचंही पाटील यांनी सांगितलं

ते काल नवी दिल्लीत परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वात देशातल्या दोन हजार विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी संवाद साधत होते परीक्षेच्या निकालाबाबत काळजी न करता आपलं आय्ष्य समद्ध करण्यासाठी ज्ञान मिळवण्यावर विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रीत करावं असा सल्ला त्यांनी दिला

या बाबत केंद्र सरकारनं काल सर्वोच्व न्यायालयात अर्ज सादर केला ही जागा केंद्र सरकारनं अधिग्रहीत केली होती मात्र सर्वोच्च न्यायालयानं या निर्णयाला स्थगिती दिली होती

या निर्णयामुळे लोकायुक्त मुख्यमंत्र्यांची चौकशी करु शकतील

एकात्मिक नगर वसाहत प्रकल्पांसाठी शेतजमीन खरेदी करताना शेतजमीन धारणेच्या कमाल मर्यादेतून सूट देण्यासाठी महाराष्ट्र शेतजमीन अधिनियमात सुधारणेलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली औद्योगिक वापरासाठी मंजूर केलेल्या शासकीय जमिनीचा वापर अधिमूल्य आकारून इतर प्रयोजनासाठी करण्यास परवानगी देण्यात आली

त्यांचं काल नवी दिल्ली इथं उपचारादरम्यान निधन झालं

आणिबाणी विरोधात लढा प्कारणारे फर्नांडीस यांनी कामगारांच्या अनेक चळवळींचं नेतृत्व केलं रेल्वे कामगारांसाठी त्यांनी उभारलेला ऐतिहासिक लढा आजही अनेकांच्या स्मरणात आहे आणिबाणी नंतर सत्तेवर आलेल्या मोरारजी देसाई सरकारमध्ये फर्नांडीस यांनी उद्योगमंत्री म्हणून व्ही पी सिंग सरकारमध्ये रेल्वेमंत्री म्हणून तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये संरक्षणमंत्री म्हणून समर्थपणे जबाबदारी सांभाळली त्यांनी स्थापन केलेला समता पक्ष आणि रामकृष्ण हेगडे यांच्या लोकशक्ती पक्षाचं विलीनीकरण होऊन संयुक्त जनता दलाची निर्मिती झाली आहे फर्नांडीस यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राज्यपाल सी

यानिमित्तानं ठिकठिकाणी प्रार्थना सभा तसंच गांधी विचारांच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे बालमृत्यू तसंच कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी राज्यातल्या नवजात बालकांना देण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री शिशू स्वागत पेटी या योजनेचा शुभारंभ महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते काल झाला शासकीय रुग्णालयात होणाऱ्या पहिल्या प्रसूतिनंतर अर्भकाच्या संगोपनासाठी राज्य शासनामार्फत ही पेटी मोफत देण्यात येणार आहे या पेटीत झोपण्याची लहान गादी ब्लँकेट मच्छरदाणी छोटं नेलकटर इलेक्ट्रॉनिक थर्मामीटर लंगोट हातमोजे पायमोजे आदी साहित्याचा समावेश आहे बालमृत्यू कुपोषण रोखण्याबरोबरच बालसंगोपनाच्या दृष्टीनं ही योजना महत्त्वपूर्ण ठरेल असं मुंडे यावेळी म्हणाल्या

पुरूषोत्तम भापकर यांनी व्यक्त केलं आहे

त्यावेळी ते बोलत होते या व्याख्यानमालेत आज ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे हे आम्ही भारतीय लोक या विषयावर तिसरं आणि शेवटचं प्रष्प ग्रंफणार आहेत भारत आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघादरम्यान माऊंट मौंगान्ई इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात काल भारतानं न्यूझीलंडवर आठ गडी राखून विजय मिळवला

तीन सामन्याच्या या मालिकेत भारतानं दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासे तालुक्यात जायकवाडी पाणलोट क्षेत्राचा वीजप्रवठा आठ तास करण्यात यावा या मागणीसाठी काल सकाळी अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर प्रवरासंगम इथं सर्व पक्षीयांच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामुळे या महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी हा निर्णय घेतला आहे

काल यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते

परभणी जिल्ह्यातल्या मानवत पंचायत समितीचा वरिष्ठ सहाय्यक लेखाधिकारी शेख हमीद यास चार हजार रुपयांची लाच घेतांना काल रंगेहाथ पकडलं आरोग्य सेविकेच्या वेतनातून नियमानुसार कपात न करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती महिला सक्षमीकरण ही काळाची गरज असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे महिलांविषयक कायदे आणि आरोग्य या विषयावर काल जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या

काल जिल्हाधिकारी यांच्या कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते

शेकापचे विभागीय चिटणीस काका शिंदे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या परिषदेत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख पक्षाची मतं आणि धोरणं जाहीर करणार आहेत